कोरोंनाचा अत्यधिक प्रादुर्भाव नसलेल्या काही भागात उदयापासून विशिष्ट सेवा सुरू करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय

जण रोगम्क्त

राबविण्याचे पालकमंत्री डॉ नितिन राऊत यांचे निर्देश

कोरोनाचा अत्याधिक प्राद्भाव नसलेल्या भागांत काही विशिष्ट सेवा उद्यापासून स्रू करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे

सध्याच्या संचारबंदीच्या काळात लोकांना जाणवत असलेल्या अडचणी कमी करण्यासाठी उद्यापासून निवडक सेवा स्रू करण्यास परवानगी देण्यात आली आहे या सेवा देत असतांना सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे राज्यं केंद्रशासित प्रदेश जिल्हा प्रशासन कार्यालयं कारखाने आणि इतर आवश्यक ठिकाणी मर्यादित प्रमाणात सूट देण्यात येईल तत्पूर्वी याठिकाणी आवश्यक ते सामाजिक अंतर राखण्यासाठीची प्रक्रिया राबविण्यात येऊन आवश्यक ती पूर्वतयारी केली जाईल शेतकरी आणि शेतमजूर कृषी उत्पादनाशी संलग्न संस्था कृषि उत्पन्न बाजार समितीद्वारे संचालित बाजार शेतीसाठीची अवजारे विकणारी द्कानं यांना त्यांचं काम करण्यास सूट देण्यात आली आहे मालवाहतूक करणाऱ्या ट्रक्सना दोन चालक आणि एक सहाय्यक घेऊन प्रवास करण्याची परवानगी देण्यास आली आहे मात्र या चालकांजवळ वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना असणं आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय किंवा देशातर्गत विमानोड़डाणं करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं नागरी उड्डयण मंत्री हरदीपसिंग प्री यांनी ट्विटरद्वारे सांगितलं या संदर्भात केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आल्यानंतरच विमान वाहतूक कंपन्यांनी तिकीट विक्री स्रू करावी असं आवाहन प्री यांनी केलं निवृत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच वीस टक्के निवृत्ती वेतन कापण्यात येणार असल्याच्या वृताचा केंद्र सरकारनं इन्कार केला आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच वेतन आणि निवृतीवेतन यात कपात करण्यात येणार असल्याचं वृत्त च्कीच असल्याचं अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं हायड्रोक्सिक्लोरोक्विन या औषधाचं सेवन करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पोटद्खी अस्वस्थता आणि शरीरातल्या साखरेचं प्रमाण कमी होण्याचे त्रास दिसून आले आहेत असं भारतीय वैदयकीय संशोधन परिषदेच्या एका अभ्यासातून समोर आलं आहे या औषधाच्या परिणामांचा परिषद अभ्यास करत असल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग नसलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हांतर्गत वाहत्कीला परवानगी देण्यात आली असल्याची माहिती म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे मात्र या जिल्ह्यातल्या नागरिकांना बाहेरच्या जिल्ह्यात जाता येणार नाही किंवा इतर जिल्ह्यातल्या नागरिकांना या जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय सामग्रीच्या वाहत्कीवर मात्र क्ठलेही निर्बंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर जुना डेटा दिसत असल्याचा अनावश्यक अपप्रचार समाज माध्यमांवर केल्याच निदर्शनास आल आहे विशेष म्हणजे काही तांत्रिक चूक होऊ शकते अशी शंकाही उपस्थित न करता वा माहिती न घेता संकेतस्थळ बदललेलच नाही असे भासवले जात आहे हे गैर असल्याचे महासंचालनालयान स्पष्ट केले आहे शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत या संकेतस्थळाची देखभाल केली जाते सध्या संकेतस्थळ अदययावत येत असून ज्ना सर्व डेटा अन्यत्र स्रक्षित हस्तांतरित करण्यात येत आहे

या संकेतस्थळावर सातत्याने नवनवीन माहिती अपडेट केली जाते असे यासंदर्भात महासंचालनालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे

तिथं एनआयएनं त्यांना अटक केली होती

सोपोर भागात केंद्रीय राखीव पोलिस दल आणि पोलिसांची त्रकडी गस्तीवर असतांना दहशतवाद्यांनी हल्ला चढवला चकमकीत तीन जवान शहीद झाले असून दोघे जखमी झाले आहेत

मात्र कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यासाठी सम्पदेशन कार्यक्रम प्रसारित करून पालिका प्रशासनाने नागरिकांच्या मनातील भीती द्र करावी असे निर्देश ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी पालिका प्रशासनाला दिले नागरिकांची भीती निवारण करण्यासाठी स्थानिक वाहिनीच्या मदतीने तज्ज्ञ व्यक्तीकडून मराठी हिंदीत सम्पदेशनपर कार्यक्रम प्रसारित केल्यास नागरिकांना घरबसल्या याचा लाभ घेता येईल कचरा गोळा करणाऱ्या वाहनाद्वारे सम्पदेशन कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यन्त पोहचवता येईल अस राऊत यांनी सुचवल

अनेक परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने फॉगिंगच्या प्रमाणात वाढ करावी अश्या सूचनाही त्यांनी दिल्या संचार बंदीम्ळ नागपूरातच अडकून पाडलेल्या राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विदयापीठाच्या संलग्नित असलेल्या विविध महाविदयालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे भोजन साम्ग्रीसह इतर आवश्यक सामग्रीची मदत देण्यात येणार आहे

विदयापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशान्सार राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागप्र विदयापीठाने विदयार्थ्यांच्या मानसिक आरोग्य कल्याणासंबंधी पृढाकार घेतला असून पदव्युतर मानसशास्त्र विभागाने विदयार्थ्याच्या मानसिक आरोग्य मूल्यांकनासंबंधी ऑनलाईन ग्गल अर्ज तयार केला आहे हे अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत हे अर्ज अरलेल्या विद्यार्थ्यांना ठराविक वेळेत विद्यापीठातर्फे सम्पदेशन करण्यात येईल

गेल्या काही दिवसांपासून या दोघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे हे दोघं कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले होते त्याम्ळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कोरोना संसर्गापासून गावांचा बचाव करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात डॉ

गावाची स्रक्षा गावाच्याच हाती या संकल्पनेअंतर्गत एप्रिल ते ज्लै या तीन महिन्यांसाठी हा कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे दरम्यानगडचिरोली जिल्ह्यात अदयाप कोरोंनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही हे विशेष अकोला महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरातील बेघरांसाठी निवारा सुरू केला आहे